यावेळी जपानचे प्रधानमंत्री शिंझो अॅबे यांनी या समूहाच्या सदस्य देशांच्या प्रमुखांचं स्वागत केलं या शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा केली दोन्ही नेत्यांनी इराण व्यापार संरक्षण आणि फाईव जी दळणवळण ने ब्रॅकसह विविध मुद्यांवर चर्चा केली अलीकडेच भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्याकरवी पाठवलेल्या पत्रात भारताविषयी जिव्हाळ्याची भावना व्यक्त केल्याबद्दल प्रधानमत्र्यांनी ट्रंप यांचे आभार मानले ट्रंप यांनी लोकसभा निवडणुकीतल्या विजयाबद्दल मोदी यांचं अभिनंदन केलं दोन्ही देशांनी संरक्षणविषयक सहकार्यासह विविध क्षेत्रांमध्ये एकत्र काम केलं पाहिजे असं ट्रंप यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांनी जय म्हणजेच जपान अमेरिका आणि भारत या समूहांतर्गत जपानचे प्रधानमंत्री आणि अमेरिकेच्या अध्यक्षांसोबत प्रधानमंत्र्यांची त्रिपक्षीय बैठक झाली बैठकीच्या वेळी मोदी यांनी जपान अमेरिका आणि भारताच्या सहकार्याचं महत्त्व विषद केलं या बैठकीत प्रामुख्यानं भारत प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य पायाभूत विकास आणि नव्या योजनांबाबत चर्चा झाली अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिली खनिज तेलाचे दर स्थिर राहतील अशी अपेक्षा अमेरिकेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली असं परराष्टू सचिवांनी सांगितलं भारतामध्ये अब्जावधी ग्राहक आहेत आणि दोन्ही देशांना दळणवळण जाळ्यासंदर्भात सहकार्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं व्रिक्स म्हणजे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका यांच्या समूहाच्या अनौपचारिक बैठकीतही प्रधानमंत्री सहभागी झाले त्यांनी ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोलोसोनारो रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतिन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी दहशतवादाच्या धोक्याविषयी चर्चा केली दहशतवाद मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचं मोदी यांनी या बैठकीत सांगितलं दहशतवादामुळे केवळ निरपराध व्यक्तींचाच बळी जात नाही तर यामुळे आर्थिक विकास आणि धार्मिक सद्वावनेवर नकारात्मक परिणाम होतो असं ते म्हणाले सर्वांचा समान आर्थिक विकास होण्यासाठी जागतिक व्यापार संघ जित सुधारणा करण्याच्या आवश्यकतेवर देखील त्यांनी भर दिला भारत जागतिक विकासाचं इंजिन असल्यामुळे भारताला महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल असं प्रधानमंत्री म्हणाले त्यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन आणि सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज सौद यांची देखील भे घेतली भारताच्या पूर्वाभिमुख धोरणाप्रमाणेच कोरियाचं दाक्षिणात्य धोरण असल्यानं या दोन्हींचा समन्वय साधता येईल असं मून यांनी सांगितलं

या संदर्भात सौदी अरेबियानं पुरवठ्याच्या पातळीवर बजावलेल्या भूमिकेची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली हाजच्या को ्विात एक लाख सत्तर हजारांवरून दोन लाखांपर्यंत वाढ केल्याची माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली सौदी अरेबियाच्या युवराजांनी प्रधानमंत्री मोदी यांना एका आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं असं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांची चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी देखील इिपक्षीय बैठक होणार आहे

या कराराअंतर्गत मिळणा या कर्जाचा आंध्रप्रदेशमधील आरोग्य सेवा विकसित करण्यासाठी उपयोग केला जाणार आहे काल नवी दिल्ली इथं जागतिक बँक भारत सरकार आणि आंध्रप्रदेश सरकार यांच्यामधे हा त्रिपक्षीय करार झाला अशी माहिती अर्थमंत्रालयाच्या अधिका यांनी दिली आंध्रप्रदेश सरकारनं आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी भरीव कामगिरी केली आहे

जागतिक बँकेकडून मिळणा या कर्जामुळे आंध्रप्रदेशची आरोग्य सेवा आधुनिकतेकडे जाणार असल्याचा विधास अर्थमंत्रालयानं व्यक्त केला आहे

राज्यात वर्षअखेरीला विधानसभा निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू आहे इथ लोकांनी निवडून दिलेलं सरकार आणण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असंही शहा यांनी स्पष्ट केलं जम्मू काश्मीरच्या विकासासाठी केंद्रानं उचलेल्या पावलांची माहिती देत जम्मू आणि लडाखमधे खोळंबलेली विकासकामं वेगानं मार्गीं लावली जातील असं त्यांनी सांगितल

त्यांनी सभागृहात आरक्षण सुधारणा विधेयकही मांडलं जम्मूमधे आंतरराष्ट्रीय सीमेपासून दहा किलोमी े परिसराच्या आत राहणा या नागरिकांना शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचं यात प्रस्तावित आहे समाजमाध्यमांचा उपयोग करत युवकांची माथी भडकवण्यात दहशतवादी यशस्वी होत आहेत आणि त्यामुळे समाजामधे तेढ निर्माण होत आहे अशी चिंता भारताला आहे असं प्रतिपादन संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी उपप्रतिनिधी आणि राजदूत के नागराज नायडू यांनी केलं

नदी स्वच्छतेचं कार्य संपूर्ण देशात एक मोहीम म्हणून राबवली जाईल असं जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी सांगितलं आज सकाळी नवी दिल्ली इथं नमामी गंगे स्वच्छता कार्यक्रमात ते बोलत होते

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या संपूर्णपणे देशी बनावीींच्या पृथ्वी दोन या अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची भारतानं यशस्वी चाचणी केली लष्कराच्या वापरासाठी केलेली ही चाचणी होती चंडीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर तिसऱ्या क्रमांकाच्या प्रक्षेपण संकुलात फिरत्या प्रक्षेपकावरून ही चाचणी घेण्यात आली

विश्वचषक क्रिके स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे

भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली

मुंबई आणि लगतच्या भागांमध्ये आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली हवामान विभागानं मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर केल्यानंतरही जूनचा शेव झा आठवडा सुरू झाला तरी मुंबईत पावसाचा जोर दिसत नव्हता मात्र आज मुंबईच्या अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे मुंबई आणि उपनगरातल्या नागरिकांना उकाड्यापासूनही दिलासा मिळाला

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वितरीत केल्या जाणाऱ्या घरकुल योजनेत दिव्यागांना विशेष प्राधान्य दिलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले ते काल मुंबईत अंध व्यक्तींच्या संमेलनात बोलत होते ते पुढे म्हणाले की दिव्यांग व्यक्तींच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मी सदैव तत्पर आहे मला भे ण्यासाठी त्यांनी कधीही संकोच करू नये आणि मोकळेपणानं आपले प्रश्न मांडावेत अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेमधे पारदर्शिता यावी म्हणून उत्तरप्रदेशच्या ग्रामविकास मंत्रालयानं इन कॅमेरा प्रक्रिया राबवण्याच ठरवल आहे विभागान सर्व अधिकाऱ्याना आपल्या आवडीच्या जागी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत अस सांगण्यात आल आहे